पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा रवी शंकर प्रसाद हरसिमरत कौर बादल आणि हरदीप सिंग पुरी यांच्यासह किरण खेर सनी देओल आणि रवी किशन सुखबीर बादल मीरा कुमार आणि शत्रूघ्न सिन्हा इत्यादि नेत्यांचं भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे

हा कार्यक्रम एफ एम गोल्ड आणि इतर वाहिन्यांवरुन प्रसारित होणार आहे तसंच तो युट्युब चॅनलवरही थेट उपलब्ध असेल तसंच देशभरातील सेहेचाळीस प्रादेशिक वृत्त विभाग विशेष कार्यक्रम आणि बातमीपत्रं प्रादेशिक भाषांमधून प्रसारित करतील

चकमक जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलांसोबत काल विविध ठिकाणी झालेल्या चकमकींमध्ये एकंदर चार दहशतवादी मारले गेले प्लवामा जिल्ह्यातील अवंतीप्रा भागात तीन तर बारामुल्ला जिल्ह्याच्या सोपोर भागातील चकमकीत एक दहशतवादी मारला गेला या दहशतवाद्यांची ओळख पटवण्यात येत आहे

राज्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आल्यानंतर प्रथम मोदी यांनी केदारनाथ मंदिरात जाऊन पूजा आणि ध्यानधारणा केली आज ते बदरीनाथला जाऊन दर्शन घेतल्यानंतर नवी दिल्लीला परत येतील राज्याच्या विविध भागात दुष्काळाच्या झळांच्या परिणामी विशेषतः बळीराजासमोर अनेक संकटं उभी राहात आहेत

यापैकी पाच मध्यम प्रकल्पांमध्ये पाण्यावाचून ठणठणाट आहे पाणी टंचाई वाशिम जिल्ह्यातल्या गावांमध्ये निर्माण झालेल्या पाणी टंचाई निवारणासाठी संबंधित ग्रामपंचायतीनी तात्काळ निर्णय घेऊन नागरिकांना पाणी पुरवठा सुरु करावा टंचाई निवारणासंबंधातल्या उपाययोजनेचा कोणताही प्रस्ताव प्रलंबित राहणार नाही याची दक्षता संबधितांनी घ्यावी असे निर्देश वाशिम जिल्ह्याचे पालक सचिव नंदकुमार यांनी काल झालेल्या आढावा बैठकीत दिले पालघर पाणी पालघर जिल्ह्यातल्या पालघर विक्रमगड आणि तलासरी तालुक्यात पहिल्या टप्प्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे

या गावांमध्ये गरजेनुसार टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा प्रवठा करण्यात येत असून शासनानं जाहीर केलेल्या सवलती लागू करण्यात आल्या आहेत

नाशिक पाणी नाशिक जिल्ह्यात दृष्काळाची धग दिवसेंदिवस वाढत चालली असतानाच आता पाण्याच्या चोरीच्याही घटना घडू लागल्या आहेत मनमाड इथं काही दिवसांपूर्वी पाणी चोरीची घटना घडली होती त्यापाठोपाठ आता धरणातल्या पाण्याच्या चोरीची घटना घडली आहे नाशिक जिल्ह्यातल्या कळवण तालुक्यातील धनोली इथल्या धरणाचं दार तोडल्याने सुमारे सात ते आठ दशलक्ष घनफूट इतकं पाणी वाया गेलं आहे याप्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

काटेपूर्णा वान महान मोर्णा उमा या प्रकल्पांमधून तूर्तास शहरं आणि गावांना पाणी पुरविण्यासाठी पुरेसा जलसाठा उपलब्ध असल्यामुळे जुलै अखेरपर्यंत अकोला जिल्ह्यात पाणी टंचाईची तीव्रता भासणार नाही असं मत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी व्यक्त केलं

दरम्यान जिल्हा कृषी विभागाकडून यावर्षीही आरोग्य पत्रिका तयार करण्यात येणार आहेत

जिल्हा बँकेनंसुद्धा कारखान्याचं खातंबुडित वर्ग केल्यानं कर्जपुरवठा करण्यास असमर्थता दाखविल्यामुळं शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे त्यामुळे जिल्हा बँक आणि कारखाना यांनी समन्वय साधावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे

इच्छुक शेतकऱ्यांना बँकांकडे तसा रीतसर अर्ज सादर करावा लागेल बुडून मृत्यू गडचिरोली जिल्ह्यात बोदली इथं काल विटभट्टीवरील राख आणण्यासाठी गेलेल्या तेरा वर्षांच्या दोन चुलत भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला शेततळ्याजवळून जात असताना तोल जाऊन तळ्यात पडल्यानं ही दुर्घटना घडली चित्रा मुंबईत सात दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या चित्रा चित्रपटगुहाचे पडदे अखेरसाठी बंद करण्यात आले गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता या चित्रपटगुहात शेवटचा खेळ दाखवण्यात आला चित्रपटगुहाचे मालक दारा फिरोज मेहता यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितलं की आता हा व्यवसाय अतिशय मंदावल्यानं एकपडदा चित्रपटगृह चालवणं परवडत नाही आणि ही अतिशय खेदाची बाब आहे अलिकडेच जुहू इथला चंदन सिनेमा देखील बंद करण्यात आला आहे

अहमदनगर जिल्ह्यातील पारंपरिक बियाणं आणि शेती पद्धतींची जोपासना करणाऱ्या राहिबाई सोमा पोपरे यांच्या अद्वीतिय कामावर हा तीन मिनिटांचा चित्रपट आधारित आहे या विभागाची यावर्षीची स्पर्धा संकल्पना आपण जे अन्न खातो तसेच बनतो अशी होती

वन्यगणना वन खात्याच्या पुणे विभागाअंतर्गत येणाऱ्या अभयारण्यामधील पशुगणना काल दुपारपासून सुरु करण्यात आली असून ती आज मध्यरात्रीपर्यंत चालणार आहे

हवामान नैऋत्य मोसमी पावसानं काल दक्षिण अंदमान समुद्र बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग आणि निकोबार बेटावर प्रवेश केला आहे

इकडे राज्यात सध्या उष्णतेची लाट कायम असून मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे तर विदर्भाच्या काही भागात लक्षणीय वाढ झाली आहे